याबाबत त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांना उददेशन आज पत्र प्रसिदध केलं आहे नवे कायदे लागू झाल्यानंतर यावेळी किमान आधारभूत दरानं होणारी सरकारी खरेदी याआधीचे सगळे विक्रम मोडणारी आहे खरेदी केंद्रांची संख्या वाढवली जात आहे तरीही किमान आधारभूत किंमत बंद होणार असल्याची अफवा काही लोक शेतकऱ्यांमधे पसरवत आहेत पण हे सरकार कधीही किमान आधारभूत किंमत बंद करणार नाही ती चालूच राहिल अशी ग्वाही तोमर यांनी या पत्रात दिली आहे बाजार समित्याही चालू आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे केंद्रसरकारनंमंज्रकेलेल्याकृषीविधेयकावरराज्यातअंमलबजावणीकरण्यासाठीआणिअ भ्यासकरुनउपाययोजनास्चवण्यासाठीनेमलेल्यासमितीतल्यासदस्यांचीचर्चाहोऊनएकमतझा ल्यावरअहवालमुख्यमंत्र्यांकडेदेव्आणिमगमुख्यमंत्रीमंत्रिमंडळासमोरठेवतील अशीमाहितीउपम्ख्यमंत्रीअजितपवारयांनीदिलीआहे

व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत्याम्ळे कोरोनाबाधित

कोरोनाविषयीजागृतीकरण्यासाठीकेंद्रसरकारनंस्रुकेलेल्यामोहीमेतसहभागीहोत आमदारअमितसाटमयांनीनागरिकांनात्रिस्त्रीचंपालनकरण्याचंआवाहनकेलंय

या उपग्रहादवारे द्रचित्रवाणीच्या दृष्य ग्णवतेत स्धारणा होणार आहे टेलिमेडिसीन टेलिएज्यूकेशन तसंच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही मदत होणार आहे इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी या यशाबददल इस्रो पथकाचं अभिनंदन केलं आहे इस्रो येत्या काही दिवसांत आणखी उपग्रह आकाशात सोडणार आहे चांद्रयान तीन गगनयान तसंच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एस वन या महत्वाकांक्षी उपक्रमांचं कामही गतिमान असल्याचं त्यांनी सांगितलं भारत आणि बांगलादेश यांच्यात आज सात सामंजस्य करार झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यात ऑनलाईन बैठक झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या भारताचे उच्चाय्क्त विक्रम द्रईस्वामी आणि बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांनी करारावर सह्या केल्या यामधे तेल आणि नैसर्गिक वाय् क्षेत्र उच्च स्तरीय सक्षम साम्दायिक विकास प्रकल्प दोन्ही देशांमधल्या सीमांवर हतींचं संरक्षण कचरा आणि मलनिःसारण उपकरणांचा प्रवठा करण्याबाबतच्या करारांचा समावेश आहे दोन्ही देशांच्या नेत्यांनी चिलाहाटी आणि हल्दीबाडी दरम्यान होत असलेल्या रेल्वे मार्गांचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी परस्पर सहकार्य करण्याच्या मुदद्द्यावर दोन्ही नेत्यांनीयावेळी सहमती दर्शवली

सकाळी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला

राज्यातल्याआदिवासीबहलआठजिल्ह्यांतल्याइतरमागासवर्गतसंचविम्क्तजातीभट क्याजमातीच्याप्रवर्गाचीप्रचलितशासकीयपदभरतीमधीलआरक्षणाचीटक्केवारीआणीप्रवर्गाची लोकसंख्याविचारातघेऊनयासंदर्भातराज्यसरकारलाउपाययोजनास्चवण्यासाठीअन्न नागरीप्रवठाआणिग्राहकसंरक्षणमंत्रीछगनभ्जबळयांच्याअध्यक्षतेखालीस्थापनकेलेल्यामंत्रि मंडळउपसमितीचीबैठकआजझाली यासमितीचाअहवाललवकरचमंत्रिमंडळालासादरकरणारअसल्याचीमाहितीभ्जबळयांनीयावेळी दिली क्रांतीज्योतीसावित्रीबाईफ़लेयांच्याप्रतीक़तज्ञताव्यक्तकरण्यासाठीत्यांचाजन्मदिनमहि लाशिक्षणदिन म्हणूनसाजराकरण्यातयावाहीराज्याचेअन्न नागरीप्रवठामंत्रीछगनभ्जबळयांनीकेलेलीमागणीम्ख्यमंत्रीउध्दवठाकरेयांनीमान्यकेलीआहे त्यांचाजन्मदिनहादेशभरातमहिलाशिक्षणदिन म्हणूनसाजराकरण्यातयावाआणित्यासाठीमहाराष्ट्रशासनआतार्केद्रशासनाकडेयाबाबतमागणी करणारअसल्याचंभ्जबळयावेळीम्हणाले इतरमागासवर्गीयांचंआरक्षणवाचवण्यासाठीराज्यशासनाच्यावतीनंउच्चआणिसर्वोच्चन्यायाल यातज्येष्ठआणिअन्भवीविधिज्ञांचनेमणूककरण्याचीत्यांचीमागणीहीम्ख्यमंत्र्यांनीआजमान्य केली राज्यात स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु होणार आहे क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

त्यानंतर प्ढील वर्षामध्ये मागणीन्सार आणि आवश्यकतेन्सार आणखी अभ्यासक्रम स्रु केले जातील

मुंबई पोलिसांनी टी आर पी घोटाळा प्रकरणी आज ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे माजी म्ख्य कार्यकारी अधिकारी रोमिल रामगढिया यांना अटक केली या घोटाळ्याची चौकशी चालू असताना रामगढिया यांचा त्यातला कथित सहभाग उघड झाल्यानं ही अटक करण्यात आली

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे